देशविदेशातून आलेल्या नोबेल प्रस्कारप्राप्त संशोधकांसह इतर प्रसिद्ध संशोधक धोरणकर्ते यूवा संशोधक आणि विद्यार्थ्यांसह तीस हजार प्रतिनिधींना यावेळी प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत भविष्यातील भारतः विज्ञान आणि तंत्रज्ञान या संकल्पनेवर आधारीत हे परिषद आहे दरवर्षी होणाऱ्या या परिषदेत देश विदेशातील मान्यवर विचारमंथन करतात

सायन्स काँग्रेसच्या पूर्वसंधेला फेम ऑफ नॉलेज ही रस्ती काढण्यात आली प्राईड ऑफ इंडिया हे प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे या परिषदेचं उदघाटन केल्यानंतर प्रधानमंत्री गुरुदासपूर इथं एका सभेला संबोधित करतील प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अधिक चांगल्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य संस्थेचं पुनर्गठन करून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली केंद्रीय आरोग्य मंत्री या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत दिली या निर्णयामुळे या योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्याच्या दृष्टीनं गतिमानतेनं निर्णय घ्यायला मदत होणार आहे

यामुळे केंद्र आणि राज्य स्तरावर कामगार संघटनांना मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कायद्यातील प्रस्तावित सुधारणांमुळे त्रिपक्षीय संघटनांमध्ये सरकारकडून नेमण्यात येणाऱ्या प्रतिनिधींची निवड पारदर्शी पद्धतीनं होईल असं केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोष्कुमार गंगवार यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं लोकसभेत राफेल विमान करारावर सुरु झालेली चर्चा आज पुढे चालू राहील या मुद्द्यावर काल लोकसभेत वादळी चर्चा झाली

लोकसभेत आज कंपनी कायदा सुधारणा विधेयक आधार आणि इतर कायदे सुधारणा विधेयक नवी दिल्लीतल्या आंतराष्ट्रीय न्यायाधिकरण संबंधी विधेयक आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक आज मांडली जाण्याची शक्यता आहे राज्यसभेत आज कर्नाटकातल्या मेकेंडातू पाणी प्रकल्पासंदर्भात अण्णा द्रमुक सदस्यांनी केलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री नितीन गडकरी निवेदन करणार आहेत तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे महिन्याच्या पहिल्या दिवशी शासकीय कार्यालयात वंदे मातरम् हे राष्ट्रगान म्हणण्याची बद्धत बंद करण्याच्या मध्यप्रदेशमधल्या काँग्रेस सरकारच्या निर्णयाबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी टीका केली आहे वंदे मातरम् हे केवळ गाणं नाही तर ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रतिक आणि प्रत्येक भारतीयासाठी स्फुर्तीगान असून राज्यसरकारचा हा निर्णय दुर्दैवी असल्याचं शाह यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शाह यांनी केली आहे देशातली सर्वात वेगवान रेल्वे गाडी ट्रेन एटीन लवकरच दिल्ली आणि वाराणसी दरम्यान सुरु होत आहे

येत्या दोन दिवसात जम्मू कश्मीरमध्ये हिमस्खलन होण्याचा श्राारा हवामान विभागानं दिला आहे तसंच उंच पर्वतराजीमध्ये आणि लडाख विभागात तुरळक ठिकाणी जोरदार हिमवृष्टी होण्याचा अंदाजही वर्तवला आहे

परिणामी हिमाचल प्रदेशात आजपासून पाऊस किंवा हिमवर्षाव होईल

राज्यातल्या स्थानिक नागरिकांची भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्याच्या दिशेनं टाकलेलं हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे स्वातंत्र्यसैनिक गांधीवादी विचारवंत न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं काल रात्री उशीरा वार्धक्यानं निधन झालं

नागप्रातल्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला नागपूरमध्ये अंबाझरी घाट इथं त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत त्यापूर्वी त्यांचा पार्थिव देह सर्वोदय आश्रम इथं सकाळी नऊ वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे धर्माधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही काम पाहिलं प्रखर व्याख्याते आणि लेखक असलेल्या चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी विविध विषयावर पुस्तकं लिहिली भारत सरकारच्या पद्मभूषण प्रस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं

त्यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत

सचिन तेंडुलकर प्रविण आमरे अजित आगरकर यांसारख्या क्रिकेटपटूंना घडवण्यात आचरेकर सरांचा मोठा वाटा होता याची दाखल घेऊन आचरेकर यांना पदमश्री द्रोणाचार्य यांसारख्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आचरेकर यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट क्षेत्राला उत्तमोत्तम खेळाडूंची देणगी देणारा एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे आचरेकर यांचा शिष्य सचिन तेंडुलकरनही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे आचरेकर सरांसारख्या गुरुचं आपल्या जीवनात मोठं योगदान असून ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या शोकभावना ट्विटरवरून व्यक्त केल्या रमाकांत आचरेकर यांनी फक्त महान खेळाडूच तयार केले नाहीत तर त्यांना माणुसकीची पण शिकवण दिली अशा शब्दात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे

कर्नाटकात विजयनगर इथं होत असलेल्या तिस या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध अजिंक्यपद पदकविजेत्या सोनिया लाठेर आणि सिमरनजीत कौर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे